यानिमित्तानं आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राजघाटावरच्या महात्माजींच्या समाधीस्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदरांजली अर्पण केली राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना सभा आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता देशानं दोन मिनिटांचं मौन पाळून बापूजींना आदरांजली वाहिली राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी केली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी महात्माजींना आदरांजली वाहताना म्हटलं आहे की गांधीजी अवघ्या मानवजातिला प्रेरणास्थानी आहेत बापूजींनी दाखवलेल्या मार्गावरुन चालण्यासाठी सरकार वचनबद्द असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे गुजरातमधल्या साबरमती आश्रमात आणि पोरबंदर श्रेल्या किर्ती मंदिरात आज सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं अनुसूचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात नुकत्याच केलेल्या बदलांना स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयान आज पुन्हा एकदा फेटाळून लावली या कायद्याशी संबंधित प्रकरणांमधल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये ही तरतूद या निर्णयामुळे कायम राहिली आहे केंद्रसरकारच्या या संदर्भातल्या पुनर्रिचार याचिकेसह इतर याचिकांची एकत्रित सुनावणी येत्या एकोणीस फेब्रुवारीला घेणार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं आता अरबनायझेशन ची नाही तर री अरबनायझेशन ची गरज आहे री अरबनायझेशन मधे शहरीकरण आणि शहर संस्कृती यांचा नव्याने विचार करावा लागेल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वाशी येथे व्यक्त केले

नगररचना विभाग हा अडवणूक करण्यात बदनाम असून आता कार्यसंस्कृती बदलण्याची गरज असून नियमबाह्य काम करू नका पण अडकलेल्यानं मदत करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आज वाशिम येथे पार पडलं या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय महासचिव डॉ

तर अधिवेशनाचे उद्घाटन अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी

याप्रसंगी संत समाजसुधारकांचे विचार समाजात रुजवून समता आणि बंधुभाव निर्माण करणारे समाजसेवक पत्रकार डॉक्टर साहित्यिक विचारवंत लेखक कवी गायक क्रीडा संशोधक यूवा आदी क्षेत्रातील कार्यरत मंडळींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आलं